मास्क स्वच्छता आणि सुरक्षित शारिरिक अंतराच्या त्रिसुत्रीनं कोरोनाला लांब ठेवणं शक्य मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सुरक्षित अंतर राखत स्वच्छतेवर नागरिकांनी भर द्यावा मास्क स्वच्छता आणि सुरक्षित शारिरिक अंतराच्या त्रिसुत्रीनं कोरोनाला लांब ठेवणं शक्य आहे यात हयगय करू नये असं आवाहन मूख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल केलं

त्यामुळे नको तिथे हात लावू नका तोंडाला हात लावू नका सतत हात धूवत रहा सार्वजनिक ठिकाणी शौचालयात देखील मास्क काढायचा नाही मास्क घातलाच पाहिजे योग्य पद्धतीनंच घातला पाहिजे सर्वांनी नाक तोंड झाकुनच ठेवायला हवे मास्क तोंडावर असला तरी डोळे उघडे ठेवा समोरच्याचा मास्क नीट नसेल तर सांगा कारण विषाणू कुठुनही शरीरात प्रवेश करू शकतो असंही ठाकरे यांनी सांगितले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवली जात आहे या मोहिमेचा राज्याला कसा फायदा होतो आहे त्याची माहिती ठाकरे यांनी समाज माध्यमाद्वारे जनतेशी साधलेल्या संवादा दरम्यान दिली अहमदनगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव भंडारा जिल्ह्यातील आशा वर्कर पुष्पा वारई आशा वासनिक अशा काही उल्लेखनीय सेवा बजावणार्य आरोग्य सेवकांचा उल्लेख करत त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि जनतेलाही सहकार्याबद्दल धन्यवाद दिले राज्यातली मंदिरं आणि व्यायामशाळा इतक्यात उघडणार नाहीत आणि मंंबईतली उपनगरी रेल्वे वाहतुकही इतक्यात पूर्ववत होणार नाही हे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल समाज माध्यमावरून जनतेशी केलेल्या या संवादातून स्पष्ट झालं गेल्या महिन्यांपासून लोकल मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्यानं होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री याबद्दल काही निर्णय जाहीर करतात का याकडे सगळयांचं लक्ष लागलं होतं उघडलेल्या दारातून समुद्दी आली पाहिजे कोरोना नको अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या मागण्या मान्य करण्यास तूर्तास नकार दिला आहे कवायती नाशिक कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आणि शरीरस्वास्थ्य कायम राखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या माजी सैनिकांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे त्याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून कोरोना म्हंटलं की सर्वसामान्य नागरिक भयभीत होतात सध्या सर्वत्रच एक भितीचं निराशेचं वातावरण दिसतं ही भीति दूर करण्यासाठी देशभक्तीच्या गीतांवर सामूहिक कवायती करण्याच्या माध्यमातून निरोगी आरोग्याचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम मालेगावमध्ये सुरू झाला आहे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल या उपक्रमाला सुरुवात झाली कोरोना विरोधातील लढ्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम अत्यंत स्तूत्य असल्याचं भूसे यांनी सांगितलं माजी सैनिकांच्या माध्यमातून अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवला जाणं हे अत्यंत कौतूकास्पद असल्याचंही ते म्हणाले मालेगाव मधील आबालवृद्ध या उपक्रमात सहभागी झाले होते कृषी मंत्री दादा भूसे मालेगाव चे उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या उपक्रमात सहभागी होऊन देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या आता मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारची मोहीम राबवून आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहून संजय पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

माझी जबाबदारी धळे कोरोना विषाणूची रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी तो पूर्णपणे आटोक्यात आणायचा आहे त्यासाठी माझे क्टुंब माझी जबाबदारी मोहीम उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून आरोग्य तपासणी करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे संपर्कमंत्री तसेच राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले सत्तार काल पासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांनी सकाळी शिरपूर येथील नगरपालिका सभागृहात माझे कुटुंब माझी जबाबदारी महाराजस्व अभियान आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पंधरवड्यात गावागावात हात ध्र्वा अभियान परिसर स्वच्छता अभियान गटारी स्वच्छ करणं प्लास्टिक कचरा संकलित करणे यासह स्वच्छतेची शपथ घेणं असे कार्यक्रम होत आहेत कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी उस्मानाबाद तालक्यातील रुईभर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातल्या सर्व मुख्य चौकांमध्ये हात धृण्यासाठी पाण्याची टाकी साबण याची व्यवस्था करण्यात आली आहे गावातल्या आशा कार्यकर्ती गावकऱ्यांना हात धृण्याच स्वच्छतेच महत्व पटवृन देत आहेत गावकऱ्यांना याचं प्रात्यक्षिकही दाखवलं जात आहे याशिवाय ग्रामपंचायतीच्या वतीनं गावकऱ्यांच्या सहभागानं गावातला प्लास्टिक कचराही संकलित केला जात आहे मुख्य रस्त्यांची दररोज नियमित स्वच्छता केली जाते आहे गटारींची स्वच्छता केली जात आहे ग्रामपंचायत गावकऱ्यांना स्वच्छतेची शपथही देत आहे त्यामळे रुईभर गावात गावकर्यांचना स्वच्छतेचे महत्व पटल्यामळे स्वच्छतेची व्याप्ती वाढते आहे गावातला कोरोना चा संसर्ग रोखण्यात ग्रामपंचायतीला यश येताना दिसत आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं त्म्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार